कोरोंनापासून बचवासाठी दो गज द्री अर्थात सामाजिक अंतर पाळा मास्क वापरा हात स्वच्छ ध्वा आणि स्वतःची तसेच स्वकीयांची काळजी घ्या ठळक बातम्या

जावडेकर यांच्या हस्ते प्रारंभ

करण्याचे आरोग्य विभागाचे निर्देश महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कोंग्रेस आणि कोंग्रेस पक्षाकड्न लॉकडाउनला विरोध

विदर्भातील अनेक ठिकाणी येत्या दोन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

फलटण आणि पुण्याला लोणंद मार्गे जोडणाऱ्या ट्रेनमुळे विद्यार्थी ऊस शेतकरी कर्मचारी आणि व्यापारी यांना लाभ होईल

फलटण हे ऊस उत्पादन भाज्या आणि साखर आधारित उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते डाळिंब भेंडी आणि सिमला मिरचीच्या उत्पादनासाठी सूद्धा प्रसिद्ध आहे ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस चालेल फलटण होऊन सकाळी निघून ती प्ण्याला पोहोचेल

ऑक्सीजनचा प्रवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सीजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सीजन प्रवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीकरीता राज्यस्तरावर आरोग्य आय्क्त आणि अन्न औषध प्रशासन आय्क्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून निय्क्त करण्यात आले असून क्षेत्रीय स्तरावर विभागीय आयक्त यांना सक्षम प्राधिकारी करण्यात आले आहे

प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफ्ल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला विरोध असून आधीच जनता लाकडाऊनला कंटाळली असताना लाँकडाऊन लावणे हा पर्याय नसल्याचे सांगून राज्याला प्न्हा लॉकडाऊन परवडणारे नाही त्यामुळेच अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवाअसे पटेल यांनी गोंदियात पत्रकारांशी बोलताना सांगितले लॉकडाउन हा दिवसा न लावता रात्रीसाठी लावावा अशी मागणी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे लोकांची स्रक्षिता पहिले असल्याने म्ख्यमंत्रेयांनी ही भ्मिका घ्यावी असे नाना पटोले यांनी म्हटले आहे लोकांना शिस्त लागावी ह्यासाठी लॉकडाउनचे नियम दिवसा न लावता रात्रीला लावावे असे त्यांनी यावेळी म्हटले आहे

वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातही नागरिकांकडून कराचा भरणा केला जात नसल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न अध्यावरच आले आहे

अधिकारांचे आता विकेंद्रीकरण वाशिम जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर संबंधित क्षेत्र भाग प्रभाग गल्ली हे प्रतिबंधित क्षेत्र कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्याचे अधिकार यापूर्वी संबंधित उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले होते यामध्ये बदल करून या अधिकारांचे आता विकेंद्रीकरण करण्यात आले आहे याबाबतचे आदेश वाशिम जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्म्गराजन एस यांनी निर्गमित केले आहेत

पंधरा लाख रुपये प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या प्रस्काराचे स्वरुप आहे दिल्लीच्या के

बिर्ला फाऊंडेशनकडून हा प्रस्कार दिला जातो

मुख्यमंत्री उदधव ठाकरे पोलीस दल आज एका बाजूला नक्षलवादाचा आणि द्दसऱ्या बाजूला कोरोनाचा मुकाबला करीत आहे दिसणाऱ्या शत्रूवर तुटून पडता येते पण कोरोना सारख्या न दिसणाऱ्या शत्रूच्या विरोधात हे शस्र चालत नाही तरीही पोलिसांनी या लढाईचे आव्हान स्वीकारले आहे समाजासाठी लोकांसाठी ते कोरोना काळातही कर्तव्य बजावत आहेत पोलिसांचे शौर्य आणि धर्य गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले

या कार्यक्रमात मुंबईहन द्रदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री सहभागी झाले यावेळी ते बोलत होते वेबिनार कॅन्सर विषयक जनजागृती व्हावी सोबतच कॅन्सरग्रस्तांमधील भिती दूर व्हावी या उद्देशाने चंद्रप्र येथील ग्रू नानक विज्ञान महाविद्यालयाच्या स्वर्णमहोत्सवी पर्वावर स्क्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने आॅनलाईन आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते

यामध्ये सुमारे दहा देशातील पंधराशे विद्यार्थी आणि प्राध्यापकाचा सहभाग होता

अपघात बैलबंडीला धडक देऊन द्चाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल भद्रावती येथील विजासन केसूर्ली रस्त्यावर घडली आहेत या प्रकरनी पोलीसांनी अपघाताचा गून्हा दाखल केला आहेत धार्मिक मिरवणक नांदेड शहरातल्या वजीराबाद भागात काल जमावबंदी तसंच संचारबंदी आदेश मोडीत काढून एका जमावाने धार्मिक मिरवणूक काढली यावेळी तिथे बंदोबस्तावर उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदक्मार शेवाळे यांनी दिली

हवामान विदर्भातील अकोला ब्लढाणा चंद्रप्र आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी आगामी दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे